शिक्षणाच्या परिस्थितीबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते

संयुक्त राष्ट्रसंघात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं भाजपाचे भाई गिरकर यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की संयुक्त राष्ट्र संघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनीही बाबासाहेबांची जयंती साजरी होणारच असं सांगितलेलं आहे याबाबत काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती चार आठवङ्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली याबाबत संजय दत्त यांनी प्रश्न उपस्थित केला होता तुकडाबंदी संदर्भात गावठाण परिघातल्या जमिनींच्या अकृषक कराची वसूली चालू बाजारभावानं करण्याबाबत जानेवारी महिन्यात महसूल विभागानं बजावलेल्या नोटिसा स्थगित करण्याची मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात केली याबाबत सरकार दांडगाईनं वसुली करत असल्याचा आरोप करत ही वसुली तातडीनं थांबवण्याची मागणी त्यांनी केली सिंचन घोटाळा प्रकरणी मागच्या सरकारमध्ये कार्यरत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच मंत्र्यांचीदेखील चौकशी केली पाहीजे अशी मागणी भाजपा सदस्य डॉ अनिल बोंडे यानी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान केली शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह जिर हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या समर्थनासाठी आज कोल्हापुरात सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बिंदू चौकापासून मोर्चाला सुरूवात झाली यामध्ये हजाराहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांना अकारण गोवण्यात आल्याचा आरोप करीत आज नाशिकमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला सकाळी गोल्फ क्लब मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला मोर्चेकऱ्यांनी संभाजी भिडे गुरूजी निर्दोष असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं भीमा कोरेगावमध्ये आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सखोल तपास करून दोषींना त्वरित अटक करावी याप्रकरणी संभाजी भिडे दोषी आढळल्यास त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची विधानभवनात भेट घेऊन ही मागणी केली अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना शिष्यवृत्ती आणि सवलती मिळाल्या पाहिजेत अभिमत विद्यापिठांमधे तसंच टाटा समाजविज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाची एकत्रित वैठक घेण्याबाबत यावेळी आठवले यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली

त्यानंतर मतदानाच्या तारखा जाहीर होतील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे

वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात सोनल प्रकल्पातलं पाणी मंगरुळपीर शहरातल्या नागरिकांसाठी मोतसावंगा प्रकल्पात वळविण्याची योजना काही दिवसांपूर्वी मंजूर झाली आहे